त कोरोना महामारी काळात भैदभाव विसरून एकमेकांच्या दोषग्णांची चर्चा न करता एकत्र येऊन काम केलं पाहिजे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन

सध्या ही सामग्री असलेल्या इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये आहे आणि जवळपास चाळीस ते पन्नास इंजेक्शन्स एका रूग्णाला दिली जात आहेत याम्ळे लोकांना ते सहज मिळत नाही

जेनेटिक लाइफ सायन्सेस मध्ये दररोज वीस हजार इंजेक्शन तयार केले जातील

राऊत यांनी आज नागपूर येथे करोनापरिस्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली म्य्कर मायकोसिसच्या औषधनिर्मितीचा परवाना वध्याच्या कंपनीला मिळाला असून येथे काही दिवसात निर्मिती स्रू होईल करोना लाटेमध्ये मृत्यू दराचा एक विशिष्ट पॅटर्न लक्षात येतो त्यामुळे या लाटेत सुद्धा मृत्यूदर कमी होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं

मात्र खासगी हॉस्पिटलमधील तक्रार आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा

नितीन राऊत यांनी आज महापालिका आय्क्तांना दिले आज विभागीय आय्क्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वप्रथम लसीकरण सद्यस्थिती केंद्रे साठा वाढविण्यासाठी उपाययोजना लोकसहभाग यावर चर्चा झाली तिसरी लाट दारात असून त्यापूर्वी जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे

गाव पातळीवर लसीकरणासंदर्भातील प्रबोधन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये गावांची विभागणी केली

म्य्कोरमॉयकॉसिस हा आजार द्र्मिळ असला तरी नवा नाही प्रतिकारशक्ती कमी असलेल्या अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना या आजाराचा धोका असतो मात्र कोरोनाम्ळे आता या आजाराचा धोका बळावला आहेत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

संकल्पाची दृढता प्रयत्नातील सातत्य यासोबतच धैर्य राखून आपण या परिस्थितीवर निश्चित विजय मिळवू असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आज केले

आहार विहार व्यायामाने स्वतला स्दृढ ठेवा रिकामे न राहता क्टूंबियांशी संवाद साधा नवीन गोष्टी शिका अफवांवर विश्वास ठेवू नका समाजमाध्यमांवरील माहितीची शास्त्रीय आधारावर शहानिशा करा कोरोना नियमांचे पालन करा जनप्रबोधन जनप्रशिक्षणाचं कार्य करा पारंपारिक उद्योगव्यवसायांना प्रोत्साहन द्या गरजूंना मदतीचा हात प्ढे करा असं आवाहन मोहन भागवत यांनी यावेळी जनतेला उद्देशून केलं आपल्याला या संकटाचा सामना करून त्यावर मात करायची आहे आपल्याला जिंकायचं आहे असा संकल्प करा देशाने याआधी अनेक संकटांचा यशस्वी सामना केला आहे त्याम्ळे घाबरू नका निराश होऊ नका सजग आणि सक्रीय राहा असा संदेश भागवत यांनी या व्याख्यानाप्रसंगी दिला सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत या बद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हा ख्लासा केला आहे

भारतीय रेल्वे सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत देशभरातल्या विविध राज्यांमधे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू प्रवठ्याचा दिलासा देणारा भारतीय रेल्वेचा प्रवास स्रुच आहे

मख्यमंत्री कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत

गडकिल्ले गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे मात्र हे काम करतांना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत त्याच्या ऐतिहासिक आणि प्रातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता या किल्ल्यांच्या खालील परिसरात स्विधा निर्माण कराव्यात व तिथे पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना त्या वैभवशाली वारशाची माहिती द्यावी अशा स्पष्ट स्चना म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज दिल्या

याची पाहणी आज पालकमंत्री स्नील केदार यांनी केली

त्यावर अॅनिमेशनद्वारा लघ्चित्रपट स्द्धा तयार करण्यात आला आहे

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अश्या प्रकारचे हवामान राहणार आहे

दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या कोणत्याही क्षणाला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडक् शकतं अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट अन्पम श्रीवास्तव दिली आहे